किमान समान कार्यक्रमावर अजून चर्चा होईल असं ते म्हणाले ठाकरे यांनी मात्र सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर माहिती दिली जाईल असं वार्ताहरांना सांगितलं कॉग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना तिन्ही पक्षांमध्ये काही मुद्यांवर आज बैठक होईल त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल असं सांगितलं आज होणाऱ्या बैठकीत सर्व म्द्यांचं निराकरण झाल्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे

विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी ही माहिती दिली मराठवाड्यात सर्वाधिक एकशे चव्वेचाळीस कोटी अठरा लाख रुपये निधी बीड जिल्ह्याला मंजूर झाला आहे औरंगाबादसाठी एकशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख तर नांदेडसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले आहेत जालना आणि लातूरकरता अनुक्रमे एकशे दहा कोटी एकवीस लाख आणि शंभर कोटी अडूसष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला आहे उस्मानाबादसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणीस लाख हिंगोलीसाठी त्रेपन्न कोटी श्यहात्तर लाख तर परभणीसाठी सत्त्याऐँशी कोटी बासष्ट लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे

तर उद्या हे पथक जालना जिल्ह्यातल्या बदनापूर भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातल्या गावांना भेट देणार आहे

पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाचे दोन अधिकारी औरंगाबाद शहरात येऊन प्रद्षणाच्या समस्येचा अभ्यास करतील त्यानंतर याबाबतच्या उपाययोजना केल्या जातील असं ते म्हणाले वाहनांपासून होणारं प्रद्षण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनेबाबत बोलतांना जावडेकर म्हणाले

अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघान्शासक भदन्त सदानंद महास्थवीर श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन झालं तत्पूर्वी परिषदेवर हेलिकॉप्टर मधून प्ष्पवृष्टी करण्यात आली सामूहिक वंदनेत अखिल भारतीय भिक्खु संघाचं स्वागत करण्यात आलं त्यापूर्वी बौद्ध धर्मग्रु दलाई लामा यांचं औरंगाबाद इथं आगमन झालं परिषदेचे आयोजक डॉ हर्षदीप कांबळे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं त्यानंतर दलाई लामा यांनी औरंगाबाद शहरानजिक चौका इथं उभारलेल्या लोकुत्तरा बुद्धविहार आणि प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली उद्या रविवारी या परिषदेत दलाई लामा मार्गदर्शन करणार आहेत

लातूर महानगरपालिकेत भाजपचे चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन नगरसेवकांनी कॉग्रेसला मतदान केल्यामुळे कॉग्रेसचे विक्रांत गोजमग़ंडे विजयी झाले विक्रांत गोजमगुंडे यांना पस्तीस तर भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांना तेहतीस मतं पडली उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत बिराजदार निवड्रन आले

तर वंचित बह्जन आघाडी कड्रन विधानसभा निवडणूक लढवलेले राजा मणियार यांनीही कॉग्रेसला मतदान केलं नवनिर्वाचित महापौर लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला दरम्यान जनाधार असणाऱ्या पक्षात तोडफोड करून काँग्रेसनं महापौरपद मिळवल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे

त्यांनी अनुक्रमे भाजपच्या मंगला मुद्रलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोकिंद खिल्लारे यांचा पराभव केला

यामध्ये अंबड तालुक्यातल्या पाथरवाला बुद्रुक आणि बदनापूर तालुक्यातल्या वरुडी ग्रामपंचायतीनं अनुक्रमे द्वितीय आणि त्रतीय पुरस्कार पटकावला आहे

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांचं या गैरप्रकारांमुळे नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले

बाजार उमरावजान आणि सलाम बॉम्बे चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत कैफी एण्ड आय या त्यांच्या आत्मकथनपर प्रस्तकावर त्यांच्या कन्या शबाना आझमी यांनी सादर केलेल्या कैफी और मैं या नाटकाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता

त्यांच्या पार्थिव देहावर आज खारे खर्जुने इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

काल या महोत्सवात तेर आणि परिसरातल्या विविध शिलालेख आणि प्राचीन स्थळावर आढळणाऱ्या ब्राम्ही लिपीच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा घेण्यात आली